लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस तुणमूल काँग्रेस डावे पक्ष समाजवादी पार्टी शिवसेना आणि अन्य पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनाच्या समोर येऊन सरकारविरोधी घोषणा देण्यास सुरूवात केली अध्यक्ष ओम बिरला यांनी विरोधकांना या मुद्यावर चर्चेला वेळ मिळेल असं सांगितलं मात्र त्यानंतरही विरोधी सदस्यांची घोषणाबाजी सुरूच होती परिणामी सदनाचं कामकाज स्थगित करण्यात आलं

विरोधकांनी सदनाच्या मध्यभागी येऊन घोषणाबाजी सुरू केली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चेची मागणी केली त्याआधी सभापती व्यंकय्या नायड्र यांनी विरोधकांना या म्द्यावर चर्चा घेण्याचं आश्वासन दिलं मात्र विरोधकांनी सभापतींना कार्य स्थगितीचा प्रस्ताव देऊन तत्काळ चर्चेची मागणी केली दरम्यान सभापतींनी ही मागणी फेटाळल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला

ऊस गाळप हंगामाचं कारण पूढे करत तीन महिन्यांसाठी या सहकारी संस्थांच्या निवडण्कांवर आणलेली स्थगिती राज्य सरकारनं मागे घेतली आहे सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागानं निवडणुकांची कार्यवाही करण्याचे निर्देश सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले आहेत

मदान यांनी सांगितलं

शेतकऱ्यांना थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ती मदत करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले या कामी विविध पिकांच्या मूल्यसाखळी विकसित करण्यावरही भूसे यांनी भर दिला

यावेळी पाटील यांनी अवकाळी पाऊस आणि वादळामुळे खराब झालेल्या कापसाच्या नुकसानीसंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश दिले

अनजिंन कॉटन डॅमेज गाठी सरकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यासंदर्भात चौकशी अधिकारी नियुक्त करुन प्रत्येक केंद्राची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देशही पाटील यांनी दिले

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी ही माहिती दिली ही परीक्षा ऑनलाईन होणार असून याबाबतची अधिक माहिती युजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर असल्याचं त्यांनी सांगितलं

महिला आणि बालकांच्या विकासाचे प्रश्न धोरणं कायदे कल्याणकारी उपक्रम आणि सध्या सुरु असलेल्या योजनांचा सखोल अभ्यास करुन सूचना करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांच्या बैठकीत त्या काल बोलत होत्या बाल न्याय कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या अडचणी बालगृहातील मनुष्यबळाला प्रशिक्षणाची गरज सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोयी सुविधांच्या कमतरतांमुळे बालकांना तसंच कर्मचाऱ्यांना होणारा ताणतणाव यावर या बैठकीत चर्चा झाली

धार्मिक भावना दुखावणं आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान सर्जीलविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली आहे

ते काल बीड इथं यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते ऊसतोड कामगारांच्या मुला मूलींसाठी वसतीगृहं सुरू करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली असून बीडसह अहमदनगर जालना या जिल्ह्यांमध्ये देखील ही वसतिग्रहे सुरू केली जातील असं ते म्हणाले

मुंबईत वाहन चालवण्यासाठीचा परवाना आणि नूतनीकरण करताना वैद्यकीय प्रमाणपत्रासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते

वाहनचालकांना परवाना देताना सादर केली जाणारी वैद्यकीय प्रमाणपत्र ही वैद्यकीय व्यवसायिकांनी दिली आहेत का याची खातरजमा करण्याचे निर्देशही परब यांनी यावेळी दिले

तर बाल आरोग्य अधिकारी अमोल गावंडे तसंच आशा वर्कर संगीता मसराम यांना बडतर्फ करण्यात आलं आहे

चौकशीअंती दोषी आढळल्यास या सर्वांविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हरी पवार यांनी दिली

मुंबईत काल या पुनर्वसित गावातल्या नागरी सुविधांबाबत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते जायकवाडी प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्त गावांचं प्नर्वसन पैठण तसंच गंगापूर तालुक्यात करण्यात आलं आहे या प्नर्वसित गावांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं सादर करण्याचे निर्देशही वडेट्टीवार यांनी दिले

जगदीश कदम यांना काल नांदेडमध्ये त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला सांगली जिल्ह्यात माडगुळे या ग

माडगूळकरांच्या जन्मगावी झालेल्या गदिमा महोत्सवात कवी कदम सहभागी होऊ शकले नव्हते त्यामुळे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रुषोत्तम सदाफुले यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी कामगार साहित्य परिषदेचे विभागीय अध्यक्ष कवी राजेंद्र वाघ आणि रानकवी श्रीनिवास मस्के उपस्थित होते

मराठवाडा यासाठी पोषक असल्याचं ते म्हणाले केंद्र सरकारनं बांबूला झाडाच्या व्याख्येतून गवतामध्ये आणलं यामुळे आता बांबू तोडणं किंवा त्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी घ्यावी लागत नाही असं ते म्हणाले लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात लोदगा इथं बांबूपासून फर्निचर तयार करण्याचा कारखाना लवकरच सुरू होत आहे त्याचप्रमाणे बांबू पदविका अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासही राज्य शासनानं मान्यता दिली असल्याचं आंतरराष्ट्रीय बांबू आणि वेत संघटनेच्या सूकाणू समितीचे सदस्य संजीव करपे यांनी सांगितलं

या पीडितेच्या कुटंबियांची वाघ यांनी काल भेट घेतली त्यानंतर त्या उस्मानाबादमध्ये वार्ताहरांशी बोलत होत्या राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी आरोपींवर ठोस कारवाई करावी अन्यथा भाजपाच्यावतीनं राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही वाघ यांनी दिला

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब शिंदे हे उपस्थित होते

या लसीकरणाचा लाभ आरोग्य कर्मचाऱ्यांनी घ्यावा असं आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर सुर्यकांत लोणीकर यांनी केलं आहे ते म्हणाले आमच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ

जिल्ह्यातल्या विविध महाविद्यालयांच्या प्रवेश द्वारावर हे आंदोलन झालं